ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं निधन सीतारमन कृषी क्षेत्राला बँकाकडून होणाऱ्या कर्जपुरवठ्यावर अर्थ मंत्रालयाची देखरेख असून येत्या काही महिन्यात कर्जपुरवठा सुरळीत होईल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला त्यांनी काल नवी दिल्लीत रिझर्व्ह बँकेच्या संचालकाची अर्थसंकल्पानंतरची बैठक घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या येत्या आर्थिक वर्षात विकासदर सहा टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यावेळी व्यक्त केला पोर्तुगाल भारताबरोबर आर्थिक संबंध वाढवण्यावर पोर्तुगालचा भर असून दोन्ही देशांतील भागीदारी विश्वासाई आहे असं प्रतिपादन पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सुसा यांनी काल मुंबईत केलं कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात सीआयआय असोचॅम आणि फिक्की या औद्योगिक संघटनांच्या वतीनं आयोजित भारत पोर्तुगाल बिझनेस फोरम कार्यक्रमात ते बोलत होते वाहन उद्योग बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात भारत आणि पोर्तुगालला परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी चांगली संधी आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्री पियूष गोयल यावेळी म्हणाले शरद बोबडे नाशिक विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारण असं म्हटलं जात असलं तरी जलद न्यायदान करताना चूक होणार नाही याचंही भान ठेवण्याची गरज आहे असा सल्ला सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिला महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेला बोबडे यांच्या उपस्थितीत काल नाशिकमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते वकील आणि न्यायालयांनी समन्वयानं काम केलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं परिषदेसाठी आलेल्या न्यायमूर्ती आणि राज्यातल्या वकिलांना या परिषदेत जलद न्यायादानासाठी शपथ देण्यात आली आज या परिषदेचा समारोप होणार आहे उद्धव ठाकरे जळगाव शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता काळजी करण्याचं कारण नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जळगावमध्ये दिली जैन हिल्स इथं झालेल्या आप्पासाहेब पवार आधुनिक कृषि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते या वेळी ते म्हणाले

या वेळी राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार कृषीमंत्री दादा भूसे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा संपर्कमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते देशाच्या मराठवाडा खानदेश तहानलेला असून केंद्र आणि राज्य सरकानं महाष्ट्राच्या प्रत्येक भागात पाणी पोचविण्याचे काम करणे आवश्यक आहे असे मत पवार यांनी या वेळी व्यक्त केले जालना जिल्ह्यातील नांदापूरचे शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांना यावेळी आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला भाजप भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाला नवी मुंबईतील नेरूळ इथं कालपासून सुरूवात झाली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेते लोकप्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित आहेत कालच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका भाजपची आगामी रणनीती स्थानिक प्रशांवर चर्चा झाल्याचं भाजप नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं अनिल देशमख राज्यातल्या नव्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण बंधनकारक करण्यात येणार असून तसा कायदा करण्यात येणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं देशमुख यांनी काल पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाला भेंट दिली त्यावेळी ते बोलत होते एलगार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यत्रणे कडे देण्यात आला असला तरी या बाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातल्या ड्गवे या गावी आगळावेगळा खवलोत्सव साजरा झाला काल साजऱ्या झालेल्या जागतिक खवलेमांजर दिनानिमित्तानं झालेल्या या उत्सवाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून खवलेमांजर या देशभर आढळणाऱ्या आणि निसर्गसाखळीतल्या महत्वाच्या प्राण्याला भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वाघाइतकंच संरक्षण मिळालं आहे मात्र त्याच्या पाठीवरच्या खवल्यांकरिता मोठ्या प्रमाणावर त्याची तस्करी होत असल्यानं हा प्राणी धोक्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथली सह्याद्री निसर्गमित्र संस्था गेली चार वर्ष खवलेमांजर संवर्धन प्रकल्प राबवत आहे डुगवे या गावानं जागतिक खवलेमांजर दिन थाटात साजरा केला गावातली वाघजाईदेवी खवलेमांजरांचं आणि गावाचंही संरक्षण करते अशी ग्रामस्थांची भावना आहे खवलेमांजराला देवाचं स्थान देऊन त्याच्या संरक्षणासाठी एकवटणारं हे अशा प्रकारचं पहिलंच गाव आहे

दरम्यान या महोत्सवासाठी पायी निघालेल्या वारीतील दोन जणांना वाहनानं धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झाला नांदेड बंजारा समाजात शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक जाणीव जागृतीचं काम करणाऱ्या संत सेवालाल महाराज यांची जयंती नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

दुसरा क्रमांक कोल्हापूरच्या परिवर्तनकाल फाउंडेशन निर्मित ऱ्हासपर्व नाटकाला तर तिसरा क्रमांक कल्याणच्या अभिनय संस्थेच्या घटोत्कच या नाटकाला मिळाला

दरम्यान कुडाळच्या आरती प्रभू कला अकादमीतर्फे देण्यात येणारा यंदाचा आरती प्रभू पुरस्कार ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी यांना काल प्रुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

अनेक शिक्षक विद्यार्थी आणि विविध शिक्षण संस्थांचे संचालक या कार्यक्रमाला उपस्थित होते नाशिक हिंगणघाट इथं एका युवतीला जाळून मारण्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं काल दुपारी एका महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला

सातारा पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग क्र

या आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न किंवा कोंडी होवू नये यासाठी कोल्हापूरकडून पूण्याला येणारी वाहनं इतर मार्गाने वळवण्यात आली आहेत बुलडाणा पीएम किसान योजनेअंतर्गत पीक कर्ज न मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे

जळगांव जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथल्या तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या समस्या दूर करण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे कामगार राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं

कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित होते कोल्हापूर राजस्थानातील बिष्णोई टोळीला संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मोका लावण्याची तयारी पूर्ण झाली असून मोका कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाईसाठी मंजुरी दिली आहे असं पोलिस महानिरीक्षक डॉ सुहास वारके यांनी सांगितलं

निधन अभिनंदन थोरात ज्येष्ठ पत्रकार आणि घिंतन ग्रुपचे संस्थापक अभिनंदन थोरात यांचं काल पूण्यात दीर्घ आजारानं निधन झालं

चिंतन ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी माध्यमक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती चालू घडामोडीत्वरित बातम्यानिवडणूकपूर्व अंदाज यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास होता थोरात यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत निधन राजा मयेकर ज्येष्ठ रंगकर्मी आणि द्रदर्शनच्या सुरुवातीच्या काळातले कलाकार राजा मयेकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं

कामगार रंगभूमीवर आपल्या अभियानाला सुरुवात केलेल्या राजा मयेकरांनी नाटकं मालवणी नाटकं मराठी चित्रपट आणि दूरदर्शनच्या अनेक मालिकांमधे भूमिका केल्या दूरदर्शनच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमातल्या त्यांच्या गप्पा गोष्टी ही चांगल्याच गाजल्या होत्या हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंधित घट झाली मात्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे उर्वरित राज्यात काल किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे